गेल्या पाच वर्षात राज्यात गुंतवणूकीला पोषक वातावरण मिळालं कायदा सुव्यवस्थेमधे सुधारणा झाली सामाजिक समता तसंच सांस्कृतिक सभ्यतेला मान मिळाला असल्याचं मोदी यांनी सांगून मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं येत्या विधानसभा निवडणुकीत कोणला निवडून द्यायचं हे जनतेनं ठरवलं आहे आम्ही दिलेली वचनं पूर्ण करतो यापुढेही करु असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पाच वर्षाच्या कामांचा आढावा घेतला यापूर्वीचं सरकार भ्रष्टाचारी होतं परंतु युती सरकारवर गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही

समारोप सभा अद्यापही सुरुच असून सभेला उदयनराजे भोसले चंद्रकांत पाटील गिरीश महाजन रावसाहेब दानवे तसंच भाजपाचे वरीष्ठ मंत्री उपस्थित आहेत िक्ट्रॉनिक सिगारेटचं उत्पादन आयात वितरण आणि विक्रीवर बंदी घालणारा अध्यादेश केंद्र सरकारनं आज जारी केला याआधी या अध्यादेशाला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं तर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली होती या बंदीचं पहिल्यांदा उल्लंघन करणा या व्यक्तीला एक वर्षापर्यंत तुरुंगवास अणि एक लाख रुपये दंड तर पुन्हा उल्लंघन करणा याला तीन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा पाच लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद आहे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांचा कार्यकाळ सहा महिने वाढवण्यात आला आहे

पद्मश्री डॉक्टर अभय बंग आणि पद्मश्री डॉक्टर एच सुदर्शन यांच्या हस्ते अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वाय

जयराज आणि डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन झालं आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्यांचा उहापोह करून त्यावर योग्य उपाययोजना करता याव्यात तसेच आदिवासी आरोग्य संदर्भात शासकीय पातळीवर धोरण निश्विती करता यावी हा या राष्ट्रीय परिषदेचा उद्देश आहे वर्धा क्रें स्वच्छ भारत विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारनं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे ही समिती स्वच्छ भारत विद्यापीठासाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रयोगशाळा ग्रंथालयं तसंच विद्यापीठाचा अभ्यासक्रम मनुष्यबळ अशा बाबींचा अभ्यास करुन दोन महिन्यांमध्ये शासनाला अहवाल सादर करणार आहे विकासकाशी संगनमत करुन सरकारचं चाळीस हजार कोटी रुपयांचं नुकसान केल्याच्या आरोपावरुन म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिका यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत

त्याची सुनावणी करताना न्यायमूर्वी एस सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती एस के शिंदे यांच्या खंडपीठानं काल हे निर्देश दिले

या ग्रामपंचायतींचा दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठींबा देण्याचा निर्णय लिगायत महासंघ आणि लिगायत आरक्षण कृती समितीनं घेतला आहे लिंगायत महासंघाची काल लातुर धिं बर्क्क झाली त्यावेळी हा निर्णय घेतला गेल्या पाच वर्षांत भाजपा सरकारनं लियांगत समाजाला आरक्षण देण्याचं केवळ आक्षासनच दिलं प्रत्यक्षात मात्र काहीच केलं नाही त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं महासंघाचे प्रांताध्यक्ष सुदर्शन बिरादार यांनी म्हटलं आहे मुळशी धरण परिसरामधे मोठ्या प्रमणात पर्जन्यवृष्टी होत आहे आजच्या पुढच्या काही तासांच्या पर्जन्याचा कल पाहन धरणातून केव्हाही विसर्ग सुरू करण्यात येईल अशी माहिती धरण अधिका यांनी दिली आहे मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टीचा धिगारा देत हवामान विभागानं रेड एलर्ट जारी केला होता या पार्धभूमीवर सरकारनं शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीही दिली होती काल रात्री काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या मात्र आज दुपारपर्यंत मुंबईत पावसाचा फारसा जोर दिसून आला नाही येत्या चौवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातबहतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे